सकाळी सदनाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यामध्ये उतरून नव्या कृषीकायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली या विषयावर तातडीनं चर्चा घ्यावी अशी मागणी हे सदस्य करीत होते त्यावर राज्यसभा अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी या विषयावर उद्या चर्चा घेण्यात येईल असं आब्बासन दिलं केंद्रसरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्या दरम्यान चर्वेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून राष्ट्रपर्तींनीही आपल्या भाषणात या विषयाचा उल्लेख करून सरकार याबाबत गांभीर्यानं विचार करत असल्याचं सांगितलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं सदनात प्रथम राष्ट्रपतीच्या भाषणाबद्दल आभारदर्शक प्रस्तावावर चर्चा होईल त्यानंतर सदस्य आपल्या मागण्या मांडू शकतात असं त्यांनी स्पष्ट केलं मात्र कॉप्रेस तृणमूल कॉप्रेस राजद आम आदमी पार्टी आदी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बाकीचं कामकाज स्थगित करून या विषयावर प्रथम चर्चा घेण्याची मागणी लावून धरली त्याला अध्यक्षांनी नकार दिल्यावर त्यांनी सदनातून सभात्याग केला दरम्यान आज सकाळी अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी ऑस्ट्रेलिया संघाला हरवून विजय मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक केलं ज्या धैर्य जिद्द संघभावना आणि संयमाचं प्रदर्शन भारतीय संघानं केलं त्याच धैर्य आणि जिद्दीनं आपण कोरोना विरुद्ध लढा देत आहोत असं ते म्हणाले

यासाठी अनेक पावलं उचलली जात असल्याचं नवीकरणीय ऊर्जा मंत्री राज कुमार सिंग यांनी सांगितलं

लोकसभा लोकसभेतही विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज आधी वारंवार आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं सभापती ओम बिर्ला यांनी शांतता राखण्याचं अनेकवेळा आवाहन करूनही विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला आज कामकाज सुरू झाल्याबरोबर कॉप्रेस तृणमूल कॉप्रेस राजद आम आदमी पार्टी शिवसेना समाजवादी पार्टी च्या सदस्यांनी हौदयात धाव घेऊन सरकारविरोधी घोषणा सुरू केल्या सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सदन असून सर्वांना मत मांडण्यास संधी दिली जाईल मात्र शांत रहा हे सभापतींचं आवाहन विरोधकांनी ऐकून घेतलं नाही गदारोळ सुरूच राहिल्याने कामकाज तहकूब करण्यात आलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रदर्शनाच्या प्रस्तावावर आज सकाळी चर्चा सुरू झाली कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा केली जाईल असं आश्वासन दिलं सामाजिक नये मंत्री थावर चंद गेहलोत यांनी समलँगिक लोकांच्या प्रशांकडे सहानुभूतीनं पाहिलं जाईल आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील असं एका लेखी उत्तरात सांगितलं नक्षलींकडून होणारा हिंसाचार कमी करण्यात यश येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं तामिळनाड विधानसभा तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आज तामिळनाडू विधानसभेला संबोधित केलं

चेन्नई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं या महिन्यात पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली द्रमुक कॉप्रैस आणि मुस्लीम लीगच्या सदस्यांनी अधिवेशनाच्या आजच्या सत्रावर बहिष्कार टाकला होता सीबीएसई परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल नीशंक यांनी आज जाहीर केलं

साडेदहा वाजता परीक्षा सुरू होतील

बारावीची परीक्षा साडेदहा ते दीड आणि दुपारी अडीच ते साडे पाच अश्या दोन सत्रात होणार आहे

शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ही माहिती दिली संगणकाच्या माध्यमातून ही परीक्षा होईल

इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड्ग्रस्त रुग्णांच्या आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत सातत्यानं घट होताना दिसत आहे मात्र या दोन राज्यांमधील हे प्रमाण अद्याप फारसे कमी झालेले नाही त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे महाराष्ट्रासाठी पाठविण्यात येणाऱ्या पथकामध्ये राष्ट्रीय रोगनियंत्रण संस्था आणि नवी दिल्ली इथल्या आर एम एल रुग्णालयातील तज्ज्ञांचा समावेश आहे

छोट्या आणि मध्यम कंपन्यांचे शेअरही आज मोठ्या प्रमाणावर वधारले सगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअरना आज मागणी होती

या शाळांचं स्वरूप काय असेल आणि या शाळा सुरू करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे याबाबतचा हा वृत्तांत नव्या पिढीमध्ये देशसेवेचं मूल्य रुजवून त्यांना एक जबाबदार नागरिक म्हणून घडवण तसंच या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये दाखल होण्यासाठी शारीरिक मानसिक आणि शैक्षणिकदृष्ट्या तयार करणं हा मुख्य उद्देश समोर ठेवून या सैनिकी शाळांची उभारणी केली जाणार आहे बिगर सरकारी संस्थेच्या शाळा तसंच खासगी संस्था आणि राज्य सरकारी शाळांबरोबर भागीदारी करून या सैनिकी शाळा तयार केल्या जाणार आहेत या निर्णयामुळे स्वयंसेवी संस्था आणि अन्य इच्छूक शाळांना सीबीएसई प्लस प्रारूप असलेली शैक्षणिक संस्था तयार करण्याची संधी मिळणार आहे या शाळांना सैनिकी शाळांमधली रचना राष्ट्राभिमानाचं मूल्य आणि शिस्त आपल्या शाळांमध्येही समाविष्ट करता येणार आहे या सर्व शाळा सैनिकी शाळा समितीशी जोडल्या जाणार असून त्यांना काही प्रमाणात अर्थ सहाय्य देखील मिळणार आहे

तीन दिवस चालणाऱ्या या एरो शोचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्त होणार आहे

राजनाथ सिंग आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत संरक्षण दलाच्या सर्व गरजा देशांतर्गत उत्पादनांनी पूर्ण होणं महत्वाचं असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे या साठी आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून राहू शकत नाही असं ते म्हणाले हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये तेजस विमान निर्मितीच्या अतिरिक्त व्यवस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बंगळुरू मध्ये बोलत होते

या करारामुळे पाच हजार रोजगार निर्माण होणार आहेत तेजस विमानं खरेदी करण्यात अनेक देशांनी रस दाखवला असल्याची माहिती राजनाथ सिंग यांनी दिली बांगलादेश बांगलादेश सरकारनं ग्रामीण भागात रस्ते बांधणी आणि पायाभूत सुविधा विकासासाठी वर्ल्ड बँकेबरोबर करार केला आहे बांगलादेशातल्या सुमारे दोन कोटी लोकांना या विकासाचा फायदा होणार आहे ऑस्ट्रेलिया आग ऑस्ट्रेलियातल्या पर्थ शहरालगत जंगलाला लागलेल्या आगीमुळे ह्या परिसरातून नागरिकांना हलवण्यात आलं आहे

या भागाच्या तापमानात वाढ झाली असून शहराचा सर्व परिसर धूर आणि राखेनं व्यापला आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं मात्र कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही संपलेला नाही म्हणूनच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार